भाजपा नक्तिक्राणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यात अहमदाबाद श्वें मतदान कलि लोकसभा निवडणुकीला उर्वरित टप्प्यातला प्रचार आता शिगद्धी पोचला आहा विविध राजकीय पक्षांचतित्ता विधाभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घत्त आहत भाजपा नस्त आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओदिशा आणि पश्विम बंगामध वारसभा घत्त आहत काँग्रस्त अध्यक्ष राहूल गांधी राजस्थान आणि मध्य प्रदधीत प्रचारसभा घरीील बसपा अध्यक्ष मायावती उत्तरप्रदधीत फरुखाबाद आणि हडोई कें प्रचार सभा घरीर आहर्ति लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमार्वारी अर्ज करण्याचा आज शक्टेचा दिवस आहा अर्जांची छाननी उद्या होईल

आजच्या मतदानाविषयी विश्लप्ति विवस्त करणारा विशास्त्र राखिओ ब्रीज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादशिक वृत्तविभागातर्फे सादर करण्यात यध्यार आहा आज रात्री सव्वा आठ वाजता अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता यईते

फिलीपींसच्या उत्तर भागात सहा पूर्णांक एक दशांश तीव्रतघ्नी भूंकपाचा धक्का बसला सर्वाधिक नुकसान पामंगा धिं झालं

किंदबी श्रीकांत आणि समीर वर्मा पुरुष एक्टींत तर पी

सिंधु आणि सायना नद्खाल महिला एक्टीत भारताचं प्रतिनिधित्व करतील